समाधानासाठी सर्वोच्च न्यायालयाची समिती नेमण्याची स्चना कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनातर्फे सहाव्यांदा कपात

संपादक दिनकर रायकर यांना जाहिर

मन्ष्यबळ निर्माण होईल असं नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचं प्रतिपादन समिति नव्या कृषी कायदयांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करुन सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी एक समिती नेमण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केली आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती ए

बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही रामस्ब्रम्हमण्यन यांच्या पीठानं आज सांगितलं की या समितीत भारतीय किसान य्नियन केंद्र सरकार आणि इतर शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असतील दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सीमेवर निदर्शनं करणाऱ्यांना तिथून हटवावं अशी मागणी करणाऱ्या दोन याचिकांची सूनावणी न्यायालय करत आहे याप्रकरणी न्यायालयानं केंद्र सरकार तसंच हरियाणा उतर प्रदेश दिल्ली आणि पंजाब या राज्य सरकारांना नोटिसा बजावल्या आहेत याचिकाकर्ते आंदोलक शेतकऱ्यांच्या संघटनांविरुद्ध खटला दाखल करु शकतात असंही न्यायालयानं सांगितलं याप्रकरणी प्ढची सुनावणी उदया होणार आहे शेतकरी आंदोलन केंद्र सरकार नेहमीच शेतकरी कल्याणासाठी कटिबदध असून शेतकर्यांदना त्यांच्या समस्या सोडविण्याचं आश्वाटसन देत असल्याचा पूनरुच्चार माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केलं जावडेकर म्हणाले कृषी विषयक स्धारणांची अंमलबजावणी नेमकी त्याच आहेत ज्या शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून विचारत आहेत

ला एकशेदोन एकर जमीन हस्तांतरित करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या एक ऑक्टोबरला काढलेल्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयानं हंगामी स्थगिती दिली आहे या भूखंडाची स्थिती जैसे थे ठेवण्याचे निर्देश म्ख्य न्यायाधीश दीपंकर दता आणि न्यायमूर्ती जी

क्लकर्णी यांनी दिलेत या प्रकरणाची प्रढची सुनावणी येत्या फेब्रुवारीत होईल उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचं पुनरावलोकन करुन त्यानंतर आवश्यक ते काम सुरु केलं जाईल अशी प्रतिक्रिया उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी दिली कांजुरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची लिखीत प्रत मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं तर उच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगिती निर्णयामुळं सरकारला चपराक बसली आहे असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे हिवाळी अधिवेशन काल संपलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नऊ विधेयकं मंजूर झाली त्यात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विदयापीठ विधेयकाचा समावेश आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अन्षंगानं या अधिवेशनात शक्ती कायदयावर चर्चा होणार होती मात्र हे विधेयक संयुक्त समितीकडे पाठवण्याचा निर्णय घेतल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या एक मार्चपासून स्रु होणार आहे

हा दिवस आज विजय दिवस म्हणून साजरा होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सूवर्ण विजय मशाल प्रज्वलित करून भारत पाक यदधाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ केला चार मशाली पंतप्रधानांनी प्रज्वलित केल्या असून त्या देशाच्या कानाकोपऱ्यात फिरवल्या जाणार आहेत तत्पूर्वी मोदी यांनी राष्ट्रीय य्दध स्मारकावर प्ष्पचक्र अर्पण करुन या यूद्धातल्या हतात्म्यांना अभिवादन केलं दरम्यान नागप्रातील अजनी येथील शहीद स्मारक इथं विजय दिवस साजरा केला गेला निवृत ब्रिगेडयर सूनील गावपांडे यांच्या नेतृत्वात माजी सैनिक या कार्यक्रमात सहभागी झाले होते

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली ते पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला उत्तर देत होते कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारनं केलेल्या उपाय योजनांची माहिती त्यांनी दिली राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे राज्याचा रुग्णवाढीचा दर एकवीस शतांश टक्के असून केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या चौदा राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नाही याकडं त्यांनी लक्ष वेधलं राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी सुरू असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांन्सार लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे मतदानाच्या प्रक्रियेप्रमाणे बूथ करुन लसीकरण केलं जाणार आहे

पुरस्का्र समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ आशिष देशम्ख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी समितीचे अध्यकक्ष रणजीतबाब् देशम्ख उपस्थित होते एक लाख रुपये रोख मानपत्र आणि सन्मादनचिन्हश असं प्रस्कारराचं स्व्रुप आहे दिव्य मराठी औरंगाबादचे संजय आवटे साम टीव्हीज मुंबईचे निलेश खरे इंडियन एक्सयप्रेस म्ंबईचे विश्वास वाघमोडे हिंदू बिझनेस लाईनचे राधेश्याम जाधव लयभारी मुंबईचे त्षार खरात लोकसत्ताव नागप्रचे देवेंद्र गावंडे लोकमत नाशिकच्यां मेघना ढोके सकाळ नाशिकचे महेंद्र महाजन यांनाही हा प्रस्काखर प्रदान केला जाणार आहे

रिक्त पदे चंद्रप्र येथील शासकीय वैदयकिय महाविदयालय आणि रूग्णाषलयातील प्राध्या पक विशेषज्ञ अधि परिचारीका आदी महत्वा ची पदे रिक्ता असल्याणमुळं वैद्यकिय शिक्षण तसंच रुग्णसेवा यावर विपरीत परिणाम होत आहेत सदर रिक्तक पदे तातडीनं भरावी यासाठी आम्ही सतत शासनाचे लक्ष वेधले आहे ही रिक्तक पदे तातडीनं भरण्यायची मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली पुतळा ब्लढाणा जिल्ह्यात राजमाता जिजाऊ माँसाहेबाचे जन्मस्थान असल्यानं विशेष बाब म्हणून ब्लढाणा इथं राज्य परिवहन महामंडळाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ प्तळा उभारणार अशी माहिती परिवहनमंत्री अँड अनिल परब यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली अपघात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर मूल मार्गावर अजयपूर इथं ट्रॅक्टर आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला काल रात्री हा अपघात झाला चंद्रपूर मूल मार्ग राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित होत असल्यानं मोठ्या प्रमाणात कामं स्रू आहेत सध्या हा मार्ग विस्कळीत असून याम्ळं अपघातांमध्ये वाढ झाली आहे

पोस्टाच्या कामासंबंधीत ज्या तक्रारीचं सहा आठवड़याच्या आत निराकरण झालं नसेल आणि समाधानकारक उत्तर मिळालं नसेल अशा तक्रारींची दखल या डाक अदालतमध्ये घेतली जाणार आहे विशेषतः टपाल स्पीड पोस्ट डाक वस्तू पार्सल काउंटर सेवा बचत बँक आणि मनी ऑर्डर याबाबत नागपूर ग्रामीण डाक विभागाच्या अंतर्गत असलेल्या डाकघरादवारे जसे नागप्र शहरा व्यतिरिक्त नागप्र जिल्हा भंडारा आणि गोंदिया जिल्हयात उद्भवलेल्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार आहेत

दुर्बिणीतून हा दुर्मिळ योग सगळ्यांना पाहण्याची सोय करण्यात आली असून सर्व खगोल प्रेमीसांठी हे मोफत आहे

औद्योगिक विकासासाठी प्रशिक्षित मन्ष्यबळाची आवश्यकता असते उद्योजकांची ही गरज ओळखून बूटीबोरी मॅन्यूफॅक्चर्स असोशिएशननं बेरोजगार य्वकांसाठी प्रशिक्षणाचं आयोजन केलं आहे या प्रशिक्षणाम्ळं कौशल्यपूर्ण मन्ष्यबळ निर्माण होईल असा विश्वास नागप्रचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी व्यक्त केला ब्टीबोरी औदयोगिक वसाहतीत संस्थेच्या सभागृहात कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या य्वकांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आलं त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते रिफॅक्टरीज हे पहिलं प्रशिक्षणाचं सत्र पूर्ण झालं असून वेल्डींग प्रशिक्षणाचं दुसरं सत्र सूरु होणार आहे प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या गावी जावून या प्रशिक्षणाचं महत्व तेथील मुलांना समजावून प्रोत्साहित करावं त्यामुळं प्रशिक्षित कामगार उद्योग क्षेत्राला मिळण्यास सोयीचं होईल असं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं हे प्रशिक्षण उदयोगास प्रशिक्षित कामगार देईल असं सांग़न या शिबीराच्या आयोजनाबाबत विस्तृत माहिती बृटीबोरी मॅन्युफॅक्चर्स असोशिएशनचे अध्यक्ष प्रदीप खंडेलवाल यांनी दिली